अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीविषयीचा ऐतिहासिक निकाल काल सर्वोच्च न्यायालयानं दिला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली पाच न्यायाधीशांच्या संविधान पीठानं सुमारे पावणेतीन एकर क्षेत्राचा भूखंड केंद्रसरकारच्या मालकीचा राहील आणि त्यावर मंदिर बांधण्यासाठी विशेष ट्रस्ट स्थापन केला जाईल असं सांगितलं सुन्नी वक्फ बोर्डाला मशिद बांधण्यासाठी पाच एकराचा पर्यायी भूखंड द्यावा असा आदेशही न्यायालयानं दिला रामलल्लाचं कायदेशीर अस्तित्व मान्य करुन या जमिनीचा ताबा त्याच्याकडे सोपवण्यात आला आहे ट्रस्ट स्थापन करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे या संविधान पीठात शरद बोबडे धनंजय चंद्रचूड अशोक भूषण आणि एस अब्दुल नझीर या न्यायमूर्तीचाही समावेश होता अयोध्या वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचं भारतीय समाजानं केलेलं स्वागत हे देशाच्या पारंपरिक सद्भावना आणि प्राचीन संस्कृतीचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या संदर्भात काल संध्याकाळी राष्ट्राला संबोधित करताना ते म्हणाले की सर्वप्रकारची कटुता विसरुन जाण्याची ही वेळ आहे आणि नवीन भारतात नकारात्मकतेला थारा नाही अयोध्येचा निवाडा आणि कर्तारपूर कॉरिडॉरचं उद्घाटन ह्या बर्लिनच्या भिंतीचा पाडाव झाल्याप्रमाणेच एकतेचा संदेश देणा या घटना आहेत असं ते म्हणाले भारतीय न्यायसंस्थेचा सुवर्ण अध्याय सुरु झाल्याचं या निवाङ्यातून दिसतं असं सांगून ते म्हणाले की गुंतागुंतीच्या प्रकरणातून मार्ग काढता येतो हे सर्वोच्च न्यायालयानं दाखवून दिलं आहे अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि तसंच जगभरातल्या लोकांनी स्वागत केलं आहे ज्याप्रमाणे सर्व भारतीयांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे

भारतीय संविधानानं आखून दिलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचं सर्वानी जतन करत न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करावं असं काँग्रेस पक्षानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे न्यायालयाच्या निकालामुळे देशाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा आणखी मजबूत होण्यास मदत होईल असं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले

उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डानं या निर्णयाचा स्वागत करतानाच या निर्णयाला आव्हान न देण्याचं ठरवलं आहे राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष घयोरूल हसन रिझवी यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांनी या निर्णयामुळे अत्यानंद झाल्याचं म्हटलं आहे दशकांपासून सुरु असलेला वाद शेवटी संपुष्टात आला आहे या निर्णयामुळे हिंदू आणि मुसलमान दोघेही आनंदित झाले असतील अशी प्रतिक्रिया भारतीय अमेरिकी समुदायानं दिली आहे प्रधानमंत्र्यांच्या शांती आवाहनाचं अमेरिकी प्रवक्ते मॉर्गन ओर्टागस यांनी स्वागत केलं आहे आयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं आम्ही आदर करतो मात्र या निकालानं आमचं समाधान झालेलं नाही अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं दिली आहे या निकालाचा अभ्यास केल्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय बोर्ड घेईल असं बोर्डाचे सयिव जाफरयाब जिलानी यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

अयोध्येमधे कार्तिक पौर्णिमा आणि इद ए मिलाद बारावफात सोहळ्यांच्या तयारीसाठी पोलीसदल सज्ज आहे वादग्रस्त जमीनीबाबतचा निर्णय आल्यानंतर शहरात शातता राखण्याच्या दृष्टीनं पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे अयोध्येचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष पांडे यांनी आकाशवाणीला सांगितलं की सर्व समुदायांना विधासात घेऊन पोलिसांनी चर्चा केली आहे

पंजाबमधे गुरुदासपूर जिल्ह्यातल्या डेरा बाबा नानक इथं सुरू झालेल्या या चौकीमुळे भारतीय भाविकांना पाकिस्तानात कर्तारपूर साहिब गुरुद्वारा इथं जाण्यासाठी मोठी सोय होणार आहे

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पार्टीनं सत्ता स्थापन करण्याबाबत आपली भूमिका कळवावी असं निमंत्रण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे

त्यामुळे सरकार स्थापनेची शक्यता पडताळून पाहण्यासाठी राज्यपालांनी हा निर्णय घेतल्याची माहिती राजभवनानं प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे राज्यपालांनी भाजपाला दिलेलं निमंत्रण ही एक संवध्वनिक प्रक्रिया असून सत्ता स्थापनेबाबतचा निर्णय पक्षाच्या गाभा समितीच्या बरक्कीत घेतला जाईल अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे शिवसेनेनंदेखील जनादेशाचा आदर करावा असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे राज्यापालांच्या या निर्णयातून महाराष्ट्रात सरकार स्थापन व्हावं अशी त्यांची इच्छा असल्याचं दिसतं त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचं आपण स्वागत करतो अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे

हे वादळ सुंदरबनच्या त्रिभूज प्रदेशातून पबिमबंगालकडे सरकत असून त्याची तीव्रता कमी झाली असल्याची माहिती हवामान शास्त्र विभागानं दिली आहे वादळाच्या प्रभावामुळे काल पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर काल दिवसभर संततधार पाऊस होता

वादळामुळे अनेक झाडं उन्मळून पडली तर कोलकत्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला

ओदिशा सरकार परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहे अशी माहिती ओदिशाचे मुख्य सचिव असित त्रिपाठी यांनी दिली आहे

हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे दिल्ली इथं आयोजित संस्कृत भारती विश्व संमेलनाच्या उद्वाटन समारंभात ते बोलत होते

या प्रदर्शनात संस्कृत भाषेतली पुस्तकं हस्तलिखितं आणि इतर साहित्य ठेवण्यात आलं आहे

भारत आणि बांग्लादेश दरम्यान सुरु असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज नागपूर इथं होणार आहे

राजधानी एफ

रेनबोसह आकाशवाणीच्या इतर वाहिन्यांवरून या सामन्याचं धावतं समालोचन संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून प्रसारित केलं जाईल